पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या कारवाईत राज्य सरकार आणि पोलिसांतर्फे खोडा टाकण्याच्या मुद्यावरून आज संसदेच्या दोव्ही सभाग्रहाचं कामकाज प्रभावित झालं

आर्थिकद्रप्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी

आजपासून राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाची सुरूवात

जालना इथं आयोजित र्आखल भारतीय पश्पक्षी प्रदशनाचा समारोप पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या कारवाईत राज्य सरकार आणि पोलिसांतर्फे खोडा टाकण्याच्या मुद्यावरून आज संसदेच्या दोव्ही सभागृहाचं कामकाज प्रभावित झालं पश्चिम बंगालमध्ये चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या केंद्रीय ग्रव्हे अन्वेषण विभागानं राज्य सरकार आणि राज्य पोलीस कामकाजात सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत सर्वोच्च व्यायालयात धाव घेतली असून व्यायालयानं या प्रकरणी उद्या सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे दरम्यान याच मुद्यावरून राज्यसभा आणि लोकसभा या दोव्ही सदनांमध्ये तुणमूल काँग्रेस समता पक्ष आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली यावर सत्तापक्षाचे काही सदस्य देखिल आक्रमक झाले या दरम्यान दोव्ही सदनांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं पश्चिम बंगाल प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केंद्रीय ग्रव्हे अन्वेषण विभागाच्या पावित्र्याचं समर्थन केलं असून कोलकाता पोलिसांची भूमिका न्यायसंगत नसल्याचं म्हटलं आहे केंद्रीय मंत्री आणि तामिळनाडू मधील भाजपाचे ज्येष्ठ नेते पॉन राधाकृष्णन यांनी पश्चिम बंगाल सीबीआय सोबतची वर्तणूक हा थेट कायदेशीर कारवाईवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे प्रखर राष्ट्रचिंतक तपस्वी संस्क्रत भाषेचे व्यासंगी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवलकर ग्रुरूजी यांच्या स्मृतीला समर्पित गोळवलकर ग्रुरूजी गुरूकुलाचा लोकार्पण समारंभ उद्या आयोजित करण्यात आला आहे हे लोकार्पण रामटेकस्थित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात आयोजित करण्यात आलं असून या लोकार्पण सोहळ्याचं अध्यक्षस्थान राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव भूषवणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते महामार्ग नौवहन आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि इतर मान्यवर मंडळींची उपस्थिती या समारंभाला लाभणार आहे रामटेकच्या आसपासच्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थी तसंच भारतातील जिज्ञास् विद्यार्थ्यांना पारंपारिक शास्त्र शिकवणं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं हाच या गुरूकुलाचा मुख्य उद्देश आहे याच सोहळ्यात कर्नाटकातील उड्ड्रप्पी इथल्या पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वेशतीर्थ श्रीपाद स्वामी यांच्या हस्ते शारदापीठाची स्थापनाही करण्यात येणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यावेळी उपस्थित राहणार आहेत रामटेक तालुक्यातील नवेगाव रिठी इथं तयार करण्यात आलेल्या भातगिरणी सम्रहाच्या पहिल्या टप्प्यातील तांदूळ प्रक्रिया विभागाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते महामार्ग परिवहन जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या होणार आहे नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नामुळं केंद्र सरकारच्या सुक्ष्म लघू आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाच्या सम्रह विकास योजनेअंतर्गत हा भातगिरणी सम्रह तयार करण्यात आला आहे

या राईस मिल क्लस्टरमध्ये उच्च प्रतीच्या तांद्रळाची निर्मिती आणि त्यासाठी लागणारं पॅकेजिंग केलं जाणार आहे राईस प्रोसेसिंग म्हणजे तांदूळ प्रक्रियेत प्रति तास चार ते पाच टन तांदळावर प्रक्रिया केली जाणार असून या तांदळाच्या पॅकेजिंगचं प्रशिक्षणही इथं दिलं जाणार आहे

आर्थिकद्रष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यास राज्य मंत्रिमंडानं मंजूरी दिल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबई इथं सांगितलं अशाप्रकारचं आरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील सातवं राज्य आहे सर्वसामान्य श्रेणीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देणारं ग्रजराथ हे पहिलं राज्य असून या आरक्षणाला केंद्र सरकारनं नुकतीच मंजूरी दिली आहे त्यानंतर बिहार हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश झारखंड आसाम आणि आता महाराष्ट्र राज्यानं अशा आरक्षणाला मंजूरी दिली आहे

आजच्या असुरक्षित वातारणात युवा पंपंमध्ये साहस जागरुकता शिस्त समयसूचकता आर्गाण देशप्रेम निमाण करण्याची नितांत गरज असून या दृष्टीकोनातून स्काऊट गाईड चळवळ प्रशंर्सांनय काय करांत आहे

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या पर्वावर आज पहाटे अत्यंत श्रद्धेच्या वातावरणात पवित्र स्नानाला सुरूवात झाली आतापर्यंत तीन कोर्टीहून अधिक भाविकांनी या संगमावर पवित्र स्नान केलं असून अजूनही अनेक भाविक स्नानासाठी येत असल्याचं कुंभमेळा अधिकारी विजय किरण आनंद यांनी सांगितलं उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक खासदार आमदार आणि मंत्र्यांनी आज संगमावर पवित्र स्नान केलं केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातर्फे आजपासून राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली यानिमित्त नवी दिल्लीच्या राजघाट इथून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज मोटार रॅलीला रवाना करतील दरम्यान राज्यात विविध ठिकाणी रस्ते सुरक्षा सप्ताह विविध प्रबोधनपर कार्यक्रमांच्या आयोजनानं साजरा करण्यात येणार आहे नागपुरात देखिल प्रादेशिक परिवहन विभागातर्फे तिसाव्या रस्ते सुरक्षा अभियानाला गिरीपेठ इथं सुरूवात करण्यात आली यावेळी पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय जिल्हाधिकारी अश्विन मुदगल नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात करण्यात आली भंडारा इथं देखिल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा सप्ताहच्या विविध कार्यक्रमांना सुरूवात करण्यात आली रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन केल्यास अपघातात घट होण्यासोबतच रस्त्यावरील होणाऱ्या अपघाती मृत्यूंचा दरदेखील कमी होईल असं मत भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांनी व्यक्त केलं

आयोजित र्अाखल भारतीय पशुपक्षी प्रदशनाच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते

असून जनावरांना मूबलक चारा ामळावा यासाठा वैरण ावकास कायक्रम हाती